त्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत

दुकाने उघडण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं व्यापाऱ्यांनी मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टनं यंदाच्या गणेशोत्सवात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरातच करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यांच्याकडे मंदिर आहे त्यांनी मंदिरातच श्रींची प्रतिष्ठापना करावी असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ आणि पोलिसांनी केलं आहे त्याला ट्रस्टनं प्रतिसाद दिला असून सामूहिक अथर्वशीर्ष पठाणासह इतर कार्यक्रम रद्द केले आहेत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आज झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत एक गाव एक गणपती ही संकल्पना मांडण्यात आली नागरिकांकडून ऐच्छिक वर्गणी तसंच मनोरंजक कार्यक्रमांना फाटा देऊन सामाजिक मदत कार्य आणि कोरोना या आजारा विषयी जनजागृती करण्याविषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या कोरोना प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांनी घरीच विसर्जन करता येतील अशा प्रकारच्या पर्यावरणप्रक गणेश मूर्तीना प्राधान्य दिल्याचं निदर्शनास येत आहे शाडूची माती आणि अन्य साहित्याच्या गणेश मूर्तीची ऑनलाईन नोंदणीही सुरु असून यंदा बहुसंख्य पुणेकरांनी या ऑनलाईन नोंदणीला प्रतिसाद दिला आहे शाडूच्या मातीबरोबरच टेराकोटा माती त्याचबरोबर कागदाचा लगदा सीडबॉल आणि झाडाच्या काट्याकुट्यांपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीनाही चांगली मागणी दिसून आली आहे दरम्यान पुणे शहरात घरगुती गणपती विसर्जनासाठी महापालिकेने दरवर्षीप्रमाणे हौदाची व्यवस्था करावी अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे

प्ण्याहून जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना जोडणारी बससेवा सुरु करण्यात आली आहे

पुण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर बदलून गेल्यानंतर आयुष प्रसाद यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्सिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआय च्या परिसरातील एका प्रिव्हू थिएटरला हिंदी लेखक मनोहर श्याम जोशी यांचे नावे देण्यात आले आहे हमलोग आणि बुनियाद या गाजलेल्या हिन्दी मालिकांचे लेखन जोशी यांनी केले होते पुणे शहरात पडणाऱ्या पावसानं रस्त्यावर आणि चौकात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत मात्र पालिकेच्या पथ विभागाचे कर्मचारी कोरोना साथीच्या नियंत्रणाचं काम करत आहेत त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पथ विभागाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे प्रशासनाने रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी नागरिक करत आहेत

ही वाहन नागरिकांनी ओळख पटवून घेऊन जावीत असं आवाहन पोलिसांनी केलं होतं कोरोनाच्या साथीमुळे तब्बल चार महिन्यांपासून पुणे महापालिकेची सर्व उद्याने बंद आहेत त्यामुळे पालिकेचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे पूणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्ट आणि पूणे जिल्हा हौशी एथलेटिक्स संघटना यांच्यावतीने ज्येष्ठ क्रीडा संघटक प्रल्हाद सावंत यांच्या नावाने दिला जाणारा क्रीडा संघटक पुरस्कार ऑटोमोटिव्ह रेसिंग संघटनेचे उपाध्यक्ष पुष्कराज केंजळे यांना मरणोत्तर तर नवोदित क्रीडापटू चा पुरस्कार आंतरराष्ट्रीय धावपटू अवंतिका नराळे यांना जाहीर झाला आहे

उद्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

तोपर्यंत तुम्ही शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार